एस एस

परराष्ट्र सचीव विजय गोखले यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली कें बातमीदारांना ही माहिती दिली तेल आणि वायू क्षेत्रांचा शोध आणि उत्खननाबाबत दोन्ही देशांमधले ड्रीपक्षीय संबंध बळकट करण्यावर या दौ यात भर राहील असं त्यांनी सांगितलं तेल आणि वायू शोध आणि उत्खननांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी पाच वर्षांचा आराखडा या भेटीत दोन्ही देश ठरवतील

प्रधानमंत्र्यांच्या या भेटीत अनेक स्वारस्य पत्रं आणि सामंजस्य करार निश्वित होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं

या भवनात गुजरातच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या पारंपरिक आणि आधूनिक कलाकृती असून तंत्रज्ञानानं हे भवन सुसज्ज आहे या राज्याच्या संस्कृतीचं दर्शन घडवण्यावरोबरच तिथले खाद्यपदार्थ आणि विविध कारागीरांनी बनवलेल्या वस्तू आणि शिल्पं देखील या भवनात आहेत या भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना प्रधानमंत्र्यांनी गुजरात सरकारनं केलेल्या विकासकामांची माहिती दिली गुजरातनं नेहमीच विकासाला सर्वाधिक महत्व दिलं असून गेल्या पाच वर्षात त्या दिशेनं वाटचाल केली असल्याचं त्यांनी सांगितलं जलसंधारण आणि नळानं पिण्याचं पाणी पुरवण्याच्या योजनांवर गुजरातनं चांगलं काम केल्याची प्रशंसा त्यांनी केली भारत आणि जपान मध्ये शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी नवं धोरण ठरवण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री ताकेशी इवाया यांच्यात टोकियो इथं उच्च स्तरीय बैठक झाली ही बैठक अगदी सकारात्मक आणि आब्रासक होती असं मंत्रालय तर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे या पुढे देखील हे संबंध आणखी दृढ होण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली जातील असंही या पत्रकात म्हटलं आहे

चंद्रयान दोन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा प्रारंभीचा भाग म्हणजे विक्रम लँडरचं पहिलं कक्षांतर आज होत आहे ही प्रक्रिया थोड्याच वेळात म्हणजे पावणे नऊ ते पावणे दहाच्या दरम्यान होईल असं झोनं सांगितलं लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागाच्या आणखी जवळ नेण्यासाठी उद्या आणखी अशीच एक प्रक्रिया होईल काल सकाळी विक्रम लँडर चांद्रयान दोनपासून वेगळं करण्यात आलं त्यावेळी त्यानं मातृयान म्हणजे चंद्रयान दोनची कक्षा स्विकारली

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना इस्लामाबाद इथं दिलेल्या राजनैतिक मदतीसंदर्भात पूर्ण अहवाल प्राप्त झाल्यावरच पृढच्या कृतीबाबतचा निर्णय घेतला जाईल असं भारतानं सांगितलं आहे इस्लामाबाद इथल्या भारतीय उच्चायुक्तालयातल्या अधिकाऱ्यांनी काल कुलभूषण जाधव यांची भेट घेतली

अंतिम यादीत नाव नसलेल्यांना कायद्यांन उपलब्ध सर्व उपायांचा वापर करुन घेईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाणार नाही असंही या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे

राज्यातल्या सुमारे दहा लाख शेतक यांना याचा लाभ मिळेल मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी काल भिवनी इं एका सभेत बोलताना ही घोषणा केली प्राथमिक कृषी सरकारी संस्था जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका जमीन तारण बँका तसंच हरयाणा जमीन सुधारणा आणि विकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतक यांना या माफीचा लाभ मिळेल ज्या शेतक यांची बँक खाती बुडीत घोषित केली आहेत त्यांना या योजनेनुसार त्यांच्या कर्जाचं नूतनीकरण करता येणार आहे

ब्राझीलमध्ये रियो द जानेरो इथं झालेल्या आयएसएसएफ जागतिक रायफल पिस्टल अजिंक्यपद स्पर्धेत पाच सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकं मिळवत भारतानं अव्वल स्थान पटकावलं

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि ताणतणावा मुळे मधुमेह उच्च रक्तदाब सारख्या व्याधींनी बहुतेक लोकं ग्रस्त आहेत या जीवनशैलीत बदला करण्याकरता भारतीय राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे पोषण आहार सप्ताह च्या निमित्तानं विशेष कार्यक्रम हाती घेण्यातआला आहे अशी माहिती परिषदेचे संचालक डॉ

हेमलता यांनी दिली अंगणवाडी सेवकांच्या माध्यमातनं घरोघरी याचा प्रचार केला जाणार आहे अतिवजन स्थूलपणा यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं परिषदेकडे प्राप्त असलेल्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट होतं

अल्पसंख्याक व्यवहार सचिव सौदी अरेबियाच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांनी आपल्या भेटीदरम्यान मक्का मार्गाबाबत यात्रेकरूंचा विमानतळावरचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्याबाबत त्यांना सिम कार्ड देण्याबाबत निवासाचे निकष आणि हज विसा प्रक्रियांबाबत चर्चा केली

जम्मू काश्मीर मध्ये जनजीवन पूर्वपदावर आलं आहे

जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार आपले कायदेशीर हक्क आणि हिताचं रक्षण चीन कणखरपणे करेल असं चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे